तितली चक्रीवादळ ओडीशाच्या किनाऱ्यावर पोहोचलं लुबान चक्रीवादळानं कोकण किनारा सतर्क जावडेकर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांची सर्व मुळ कागदपत्रं परत करावीत अशा सूचना विद्यापीठ अनूदान आयोग लवकरच जारी करणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली स्थलांतर प्रमाणपत्र वगळता मायग्रेशन इतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ती विद्यार्थ्यांना परत द्यावीत तसच अन्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश धेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचं शुल्क परत द्यावं याबाबत सुचना सर्व महाविद्यालयांना दिल्या जातील असं ते म्हणाले मख्य मंत्री मराठवाइयात दृष्काळ सद्रश परिस्थिती असलेल्या सर्व जिल्ह्यात बैठका घेऊन उपाययोजनांना गती दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औरंगाबाद इथं दिली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध आढावा बैठकांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठवाड्यातील संभाव्य दृष्काळ सदृष्य परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले

त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी दृष्काळ घोषीत करण्याची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धत ही तयार झालेली आहे

या दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात सगळी तयारी सरकारनं केलेली आहे जो टाईमटेबल या मॅन्युअलप्रमाणे ठरला आहे त्या टाईमटेबलच्या आत दृष्काळाच्या संदर्भातल्या सगळ्या फॉर्मालिटीज आम्ही पूर्ण करतो आहोत राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीची प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना दिले आहेत या पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सोपविली आहे येत्या आठ दिवसात हे दौरे सुरू होणार आहेत

मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ विनोद कुमार पॉल यांच्या हस्ते या पूरस्कारांचं वितरण झालं

यामध्ये सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आले

राज्यात ठीकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसंच घराघरांमध्येही काल धार्मिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली ऐकू या याविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात काल सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने तोफेची सलामी देत घटस्थापना करण्यात आली तुळजाप्रच्या तुळजाभवानी मंदिरात तुतारीच्या निनादात संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो उदो च्या गजरात कल्लोळ तीर्थापासून पाण्यानं भरलेले घट देवीच्या गाभाऱ्यात आणून घटस्थापना करण्यात आली माहर अं रेणुकादेवीची पारंपरिक पद्धतीनं पूजा बांधत घटस्थापना झाली वणी अं श्री सप्तशृंगी देवीच्या पूजेनं काल पहाटे नवरात्रोत्सवाला प्रारभ झाला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती आडिवऱ्याची महाकाली चिपळूणची विंध्यवासिनी दाभोळची चंडिका तुरंबवची शारदादेवी अशा पुरातन मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ झाला

सातारा जिल्ह्यात प्रतापगडावरील भवानी माता मांढरगडावरील काळूबाई अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईच्या तसेच औंध श्रेल्या यमाईदेवीच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली पुण्यात जोगेश्वरी चतुर्श्र्न्गीसह ठीकठिकाणच्या मंदिरांमध्ये विधिवत पूजेनं उत्सवाला सुरुवात झाली

आमच्या विविध ठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून माधुरी कुलकर्णी पंढरपर रुक्मिणी पंढरपूरातही कालपासून रुक्मिणी माता मंदिरात नवरात्रीनिमित्त भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमाना प्रारंभ झाला मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून परंपरेनुसार दररोज वेगवेगळ्या अलंकार पूजा बांधण्यात येणार असल्याचे मंदिर समितेचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं

नंदरवार नंदुरबार नगरपालीकने बांधलेल्या अद्ययावत अशा भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहाचा लोकार्पण सोहळा काल झाला राजकारणातील अजातशत्र राहीलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांचं राजकारण देशाला दिशा देणारे आणि इतरांना अनुकरणीय असल्याने या सभागृहाला त्यांचे नाव देण्याचे निश्वित करण्यात आल्याचे आमदार चंद्रकात रघुवंशी यांनी सांगितलं

वर्धा वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील महिलांनी पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीतून स्वयंरोजगार उभारला आहे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीला मागे टाकतील इतके दर्जेदार नॅपकिन या महिलांनी तयार केले आहेत

दिवाळी अंक हे मराठी भाषेचं अनोखं वैशिष्ट्य असून या अंकांचं महत्व आणि गोडी कायम राहण्याअसाठी प्रयत्न व्हावेत असं आवाहन सिक्कीमचे माजी राज्यापाल डॉ

मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली निधन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलीन वादक दामोदर केशव तथा डी

दातार यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झाले

पद्म पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी महाराष्ट्र गौरव पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं ऑलिम्पिक्स अजेन्टिनात सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक्समध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीला सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे या स्पर्धेत भारताच्या खात्यावरचं हे तिसरं सुवर्ण पदक आहे हवामान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तितली चक्रीवादळानं अतीतीव्र स्वरूप धारण केलं आहे हे वादळ आज सकाळीच ओडीशाच्या किनाऱ्यावर धडकेल आणि आत खोलवर मुसंडी मारेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे नंतर हे वादळ किनारपट्टीला समांतर प्रवास करत बंगालकडे जाईल त्यामुळे ओडीशा आंध्र प्रदेश झारखंड आणि बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची अपेक्षा आहे ओडीशा आणि आंध्रप्रदेशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे

अरबी समुद्रावरील लुबान वादळानंही अती तीव्रस्वरूप धारण केलं आहे पण येमेनच्या दिशेनं पुढे सरकण्याची त्याची गती संथ आहे

मालवणच्या किनारपट्टीवर काल सकाळी लाटांचा जोर वाढला

मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामानखात्यानं आधीच दिला आहे या वादळांमुळे मोसमी वारे दक्षिण भारतात अडकले असल्यानं मान्सूनचा परतीचा प्रवास अजूनही थांबलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे